जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना चव्हाण यांनी हा निर्णय जाहीर केला अंशतः टाळेबंदीच्या काळात जर रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण टाळेबंदी करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला ते म्हणाले शहरात कोणत्याही धार्मिक सभा राजकीय सभा सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम रॅली मिरवणुका सगळ्या प्रकारचे आंदोलनं मोर्चे यावर पूर्णतः बंदी घातली आहे

औरंगाबाद शहरातले शाळा महाविद्यालये विद्यापीठ शिकवणी वर्ग प्रशिक्षण संस्था इतर तत्सम संस्था सुरू ठेवण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे

औरंगाबाद शहरातले सभागृह मंगल कार्यालये लॉन या ठिकाणी होणारे लग्न समारंभ हे पूर्णतः बंद करण्यात आलेले आहेत कारण लग्न समारंभाच्या माध्यमातून गर्दी होते

परंतू या सगळ्यांना रजिस्टर्ड मरेजची सुविधा उपलब्ध राहील

मात्र वैद्यकीय सेवा वृत्तपत्र मिडीया संदर्भातील सेवा दृधाचा विक्री आणि पुरवठा भाजीपाला विक्री व पुरवठा फळे विक्री व पुरवठा जीवनावश्यक वस्तूंची दकाने पेट्रोल पंप गॅस एजन्सी सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा नंतर बांधकामे उद्योग व कारखाने अव्याहत सुरू राहील

रिक्षातून प्रवासी वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले असून नियमानुसार प्रवाशांची संख्या बंधनकारक राहील तसंच सर्वांना मास्क वापरणं अनिर्वाय राहील असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं

मात्र कोरोना विषाणू संसर्गाचं संकट संपलं नसल्यामुळे रात्रीची संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे असं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्पष्ट केलं दिवसा बाजारपेठ खुली करण्यात येत असून संध्याकाळी सात वाजेपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत बाजारपेठ बंदच राहणार आहे

सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना आपले व्यवहार सुरू करताना कोरोना विषाणूचं प्रमाणपत्र बाळगणं बंधनकारक करण्यात आलं आहे त्याचबरोबर हॉटेल बार शाळा महाविद्यालय धार्मिक स्थळं बंदच राहणार आहेत केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना पार्सल देण्याची म्भा असणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी काल जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे दरम्यान हिंगोली जिल्ह्यात शाळा महाविद्यालयं उघडण्यास परवानगी नसली तरीही आजपासून सुरू होणाऱ्या विद्यापीठीय परीक्षा मात्र नियमित वेळापत्रकान्सारच होणार आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी परीक्षा घेण्यास सहमती दर्शवली विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ रवी सरोदे यांनी याबाबत हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना याबाबत कळवलं आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा आजपासून सुरू होत आहेत

ए

या वर्गाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा सुरु होणार असून त्या पंधरा तारखेपर्यंत चालणार आहेत

या कालावधीत फक्त पुजारी आणि विश्वस्त यांना कोरोना विषाणू संसर्गविषयक नियमाचं पालन करून प्रथेप्रमाणे प्रजा आणि इतर बाबी करण्यास परवानगी असेल मात्र भाविकांना दर्शनासाठी मंदिर पूर्णत बंद असणार आहे या आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कयदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन तर नांदेड आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

कोविडचा वाढता प्रादर्भाव लक्षात घेता राज्यसभेचं कामकाज सकाळी नऊ ते दपारी दोन या वेळेत तर लोकसभेचं कामकाज सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत होणार आहे

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरातील राज्याची आर्थिक परिस्थिती फारसी चांगली नाही या स्थितीत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सवाँचं लक्ष लागून आहे दरम्यान राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा भार कमी करुन दर कपात करण्याचे संकेत दिले आहेत पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन राज्यात सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षांनी केंद्रातल्या सरकारवर टीका करत राज्यात ठिकठिकाणी आंदोलनही केल आहे

कोरोनोत्तर काळात अर्थेचक्राला गती देताना हा प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे राज्याचं दीर्घकालीन हीत लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारनं सामंजस्याची भूमिका घ्यावी स्थानिक जनता आणि पर्यावरणाच्या द्रष्टीकोनातून तज्ज्ञांशी चर्चा करुन योग्य निर्णय घ्यावा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे

अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी काल हा निर्णय जाहीर केला यासंदर्भात त्यांनी काल औरंगाबादमध्ये एक निवेदन जारी केलं कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे संमेलन स्थगित करण्यात येतं असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे साहित्य महामंडळाचे पदाधिकारी राज्यातील अन्य चार साहित्य संस्थांचे पदाधिकारी तसंच आयोजकांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ठाले पाटील यांनी सांगितलं मात्र कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात येताच हे संमेलन अवघ्या वीस दिवसांत घेता येईल असं संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले आणि निमंत्रक लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी म्हटलं आहे ते काल नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते

काल नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला या संमेलनाच्या अध्यक्षपदी कोल्हापूर इथले आंतरराष्ट्रीय तुलनाकार डॉ आनंद पाटील यांची निवड करण्यात आली होती

लैंगिक समानता महिलांचं महत्व आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांचा वाढता सहभाग दर्शवण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो महिलांचे हक्क समानता महिला सन्मान यामुळे महिला दिनाला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे

या दिनानिमित्तानं आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या वतीनं आज जालना इथं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हिरकणी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे

अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर महिलांनी डाळ मिल अन्नप्रक्रिया उद्योग सामूहिक शेती पालन गांडूळ खत प्रकल्प यासारखे उद्योग उभारले आहेत त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांमध्ये उमेद अभियानाच्या व्यवसाय उभारणीतून आत्मनिर्भर होण्याबरोबरच जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे

वडार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं विनाअट शैक्षणिक कर्ज मंजूर करावं बार्टी सारथीच्या धर्तीवर संशोधक अभ्यासकांना शिष्यवृत्तीची सोय करण्यात यावी स्वाधार योजना लागू करावी तसचं विद्यार्थ्यांच्या शिष्यवृती योजनेबाबतची अन्यायकारक तफावत द्र करण्याची मागणी त्यांनी लातूर इथं दिलेल्या निवेदनात केली आहे

या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले मृत कामगार मध्यप्रदेशातल्या बरेला जिल्ह्यातले असून महामार्गाचं काम करत असलेल्या मोंटोकार्लो कंपनीत ते मजूर होते या प्रकरणी डंपर चालकाविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

ट्रकने पुन्हा पुढे घोडका राजुरी जवळ आणखी एका मोटार सायकलला धडक दिली त्यानंतर हा ट्रक पुढे जाऊन पलटला अपघातातनंतर ट्रक चालक फरार झाला आहे

खरेदी संघाचे माजी अध्यक्ष बाळ माने यांनी ही माहिती दिली याअंतर्गत आंब्यांची एसटीच्या ट्रकमधून वाहतूक केली जाईल ही वाहतूक सुलभ व्हावी यासाठी एसटीच्या ट्रकमध्ये आवश्यक तांत्रिक बदल केले जात असल्याची माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी दिली